ते आज झारखंडमधे रांची इथं आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेच्या उद्घाटनानंतर आयोजीत कार्यक्रमात बोलत होते

ही जगातील सर्वात मोठी सरकार पुरस्कृत आरोग्य सेवा योजना आहे या योजनेतल्या लाभार्थ्यांची संख्या युरोपीय समूदायातल्या देशांच्या एकूण लोकसंख्येइतकी असल्याचं त्यांनी सांगितलं वैद्यकिय क्षेत्रात काम करणा या लोकांसाठी आरोग्य विम्यावर आधारित काही नविन योजना येत्या काही दिवसांत सरकार सुरु करणार असल्याचं त्यांनी सांगितलं या योजने द्वारे लाभार्थी कृट्रंबांना कॅशलेस आणि पेपरलेस सेवा उपलब्ध होणार आहे तेराशेहन जास्त आजारांचा यात समावेश असून ह्दय रोग मुत्रपींड यकृत मधुमेह आदी आजार या योजनेत समाविष्ट केले असल्याचं त्यांनी सांगितलं या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणालाही नोंद करण्याची आवश्यकता नाही लाभार्थ्यांला आरोग्य कार्ड दिलं जाणार आहे असं मोदी यांनी सांगितलं मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि राज्यपाल सी

सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्योत्तर काळात खन्या अर्थानं अन्न वस्त्र आणि निवाऱ्यासोबत शिक्षण आरोग्य आणि रोजगार याचीही सरकारनं हमी दिली असल्याची भावना मृख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली आज सर्वसामान्य माणसासाठी आरोग्याचा खर्च हा सर्वात मोठा खर्च आहे वातावरणातल्या बदलांमुळे रोगराईचाही प्रादुर्भाव दिसतो हे लक्षात घेऊनच सरकारनं ही योजना तयार केल्याचं त्यांनी सांगितलं या योजनेची सुरुवात म्हणजे ऐतिहासिक क्षण असल्याचं राज्यपालांनी सांगितलं या योजनेत दिली जाणारी आरोग्य सेवा सर्वसामान्यांसाठी परवडणारी असेल असंही त्यांनी सांगितलं

औरंगाबाद इथं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला सुरुवात करण्यात आली खासदार चंद्रकांत खेरे विभागीय आयुक्त डॉ प्रुषोत्तम भापकर जिल्हाधिकारी उदय चौधरी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड महापौर नंदकुमार घोडेले यावेळी उपस्थित होते

लातूर इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते योजनेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातल्या दोन लाख कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे जालना इथं पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली आज अनंत चतुर्दशी मुंबईसह राज्यात सर्वत्र गणरायाला निरोप देण्यासाठी ढोल ताशाच्या गजरात मिरवणुका सुरू आहेत

गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची स्त्यांच्या दुतर्फा प्रचंड गर्दी दिसत आहे मुख्यमंत्री देवेद्र फडनवीस यानीही वर्षा बंगल्यावर मूर्तिचं विसर्जन केलं सर्व विसर्जन स्थळांवर शांततेत आणि भक्तिभावानं मूर्तिचं विसर्जन सुरू आहे महापोर बंगल्यावर कृत्रिम तलावातही मूर्तिंच्या विसर्जनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे मुख्यमंत्री फडनवीस यानी डीजे आणि डॉल्बीला विरोध केलाय उत्सवात पारंपरिक वाद्याचा वापर करावा अस मत त्यानी व्यक्त केलंय चोपाट्या तलाव विसर्जन स्थळांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे

विसर्जन स्थळांवर जीवरक्षक मोटरबोट जर्मन तराफा आदि यंत्रसामुग्री सज्ज ठेवली आहे पुण्यात अजूनही डीजेचा तिढा कायम आहे

औरंगाबाद शहराचं प्रामदैवत संस्थान गणपतीपासून गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळी अकरा वाजता प्रारंभ झाला यावेळी खासदार चंद्रकांत खेरे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक चाळीसगाव बँडच्या ठेक्यावर ही मिरवणूक सुरू झाली असून यंदा ढोल पथकात महिला वादकांची संख्या मोठी आहे विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपापली पथकं शिस्तीत या मिरवणुकीत सामील केली आहेत रात्री बारा वाजेपर्यंत ही मिरवणूक चालेल जिल्हा परिषदेच्या मैदानावर विसर्जन सोहळा सुरू आहे बीड जिल्ह्यात पावसाअभावी कोणत्याही प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा नसल्यानं त्याठिकाणी विसर्जन न करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे त्यामुळे ठिकठिकाणी कृत्रिम विहीरी तयार करुन विसर्जन करण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे गणेशोत्सवानिमित्त आपल्या गावी गेलेले भाविक आज परतीच्या प्रवासाला लागतील त्यामुळे मुंबई पुणे द्रतगती महामार्गासह विविध महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे आज सायंकाळी आणि उद्या सकाळी द्रतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनं उतरण्याची शक्यता असल्याचं मुंबई पुणे महामार्ग पोलिस नियंत्रण कक्षातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं

त्यामुळे टोलनाक्यांवरही वाहनांच्या रांगा लागण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं बुलडाणा जिल्ह्यात मेहकर जालना रस्त्यावर चारचाकी आणि खासगी बसमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले आज पहाटे हा अपघात झाला चारचाकीमध्ये गणपती विसर्जनासाठी जाणारं बँड पथक होतं जखमींना रिसोडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे चित्रपट निर्मात्या दिगदर्शक कल्पना लाजमी यांचं आज सकाळी मुंबईतल्या कोकीळाबेन अंबानी रुगणालयात कर्करोगानं निधन झालं

सुप्रसिध्द दिगदर्शक श्याम बेनेगल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली दिगदर्शनाबरोबरच पटकथा लेखन आणि चित्रपटनिर्मितीही त्यांनी केली रित्रयांचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडणारे रुदाली चिंगारी एक पल दमन दरमियां हे त्यांचे चित्रपट अतिशय गाजले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लाजमी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे भारतीय स्त्रीची सोशीक आणि कणखर प्रतिमा कल्पना लाजमी यांनी संवेदनशील पद्धतीनं पडदयावर मांडली असं त्यांनी म्हटलं माहिती आणि प्रसारणमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी लाजमी यांच्या परिवाराच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं म्हटलं आहे महिलांची ध्रापासून सुटका व्हावी यासाठी देशात राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री उज्वला योजनचा लाभ महिलांना होत आहे पालघर जिल्ह्यात नंदोरे इथल्या महिलांना या योजनेअंतर्गत मोफत एलपीजी जोडणी मिळाली आहे याबाबत महिलांनी समाधान व्यक्त केलं आहे

भारतातर्फे यूजवेद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला आहे

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अनेक रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत

डी

मृत्रपिंडाच्या आजारानं ग्रस्त रुग्णांसाठी उपयुक्त ठरणा या प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलेसीस कार्यक्रमांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातल्या खारपाणपट्ट्यात येत असलेल्या जळगाव जामोद आणि वरवंड बकाल डायलेसीसची दोन युनीट उघडली जाणार आहेत

स्वच्छता ही सेवा या सध्या देशभर सुरू असलेल्या विशेष अभियानाच्या पार्शभूमीवर उद्या नांदेड इथं स्वच्छता जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे ही रॅली उद्या सकाळी नऊ वाजता शहरातल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून निघणार आहे कार्यशाळेनं रॅलीचा समारोप होणार असून या रॅलीत सहभागी होण्याचं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेनं केलं आहे येत्या दोन दिवसात कोकण मध्यमहाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे